ओव्हल क्रिकेट कसोटीत भारत पराभवाच्या छायेत बंद पेटोल महागाईच्या निषेधार्थ काँप्रेसन पुकारलेल्या भारत बदला काल विविध राज्यांमध्ये फारसा प्रतिसाद मिळाला नाही कार्यालयं शाळा आणि महाविद्यालयं नेहमीप्रमाणं सुरु होती तसंच वाहतूकही सामान्य होती राज्याच्या काही भागांमध्ये काँप्रेससह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली पुण्यात बसगाड्यांचं नुकसान करणाऱ्या मनसेच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं मुंबईत काँप्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल्वे वाहतूक विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला राज्यात इतरत्र या बंद ला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या ठिकठीकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे लोकाच या बदला समर्थन नाही त्यामुळ काँप्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी हिंसाचाराचा मार्ग अवलबला असा आरोप भाजपानं केला आहे तेलाच्या किंमती जागतिक घटकांमुळे वाढत असल्याचं समर्थन केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलताना केलं नॅशनल हेराल्ड प्राप्ती कर नोटीसीविरुद्ध काँप्रेस नेत्यांनी केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालय फेटाळून लावणार याची कल्पना या नेत्यांना होती म्हणूनच त्यांनी भारत बंदचं आवाहन केलं होतं अशी टिका भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली दरम्यान पेट्टोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात सध्या तरी कपात केली जाण्याची शक्यता नाही असं एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा हवाला देऊन पीटीआय वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमतीमधील वाढ सोबत रुपयाचं सततचं अवमूल्यन ही परिस्थिती आगामी काही दिवसांत निवळेल अशी अपेक्षा सरकारला आहे

व्यापारातील उच्च तृटीमुळं चालू खात्यातील तूट एप्रिल ते जून तिमाहीत वाढली

साऊंड बाईट जावडेकर जालना देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी संशोधन आणि कौशल्य विकासावर आधारित शिक्षणाला सरकारचं प्राधान्य असल्याचं केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे जालना इथल्या जेईएस महाविद्यालयाच्या हिरक महोत्सवा निमित्त आयोजित शिक्षण परिषदेत ते काल बोलत होते याप्रसंगी बोलताना ते म्हणाले आम्ही असं मानतो आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा तो दृष्टीकोनच आहे की शिक्षण हेच आपल्या देशाला पुढे तारुन नेणारी एकमेव गोष्ट आहे आणि म्हणूनच शिक्षण जेवढ चांगल करु तेवढा देश पुढे चांगला होईल ही आमची श्रद्वा आहे शिक्षण हे इतक इपॉवरमेंट आहे मला सांगा एका शेतमजूराची मुलगी त्याच जिल्ह्यात कलेक्टर करण्याची किमया कुठल्या कायद्यामध्ये नाही कुठल्या दुसऱ्या पैशांच्या बळामध्ये नाही

म्हणून शिक्षण महत्वाचं आहे रेरा रेराच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात अप्रेसर आहे असं केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी काल पुण्यात सांगितल रेरा कायद्याच्या अंमलबजावणीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं पुण्यात एक प्रादेशिक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेच्या उद्वाटन प्रसंगी ते बोलत होते

सिंधुद्र्णचे संपर्क मंत्री दीपक केसरकर यांनी काल मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या गणेश मूर्तीची विमानतळावर प्रतिष्ठापना केली जाईल अस ते म्हणाले

सिंधुदूर्ग ते दुबई हे अंतर फक्त दोन तासांचं असून या विमानातून दुबईला ताजी मासळी आणि सागरी खाद्याची निर्यात करता येणार आहे तसंच यामुळे पर्यटन आणि पर्यायानं जिल्ह्यातल्या रोजगारामध्येही वाढ होणार आहे असं केसरकर म्हणाले

या तिघांना काल न्यायालयात हजर करण्यात आलं होतं सर्व तपास यंत्रणांना समन्वयानं तपास करण्यासाठी उच्च न्यायालयानं परवानगी दिली आहे त्यामुळे यंत्रणा इतर आरोपींची चौकशी करू शकतात असं सरकारी वकिलांनी यावेळी सांगितलं

या सर्वांची एकत्रित चौकशी करायची असल्याचं सांगत सरकारी वकिलांनी सीबीआय कोठडीची मागणी केली

यंदाही या यात्रेसाठी हजारो बैलजोड्या दाखल झाल्या होत्या ऐक्या याबाबतचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकड्न गोरखनाथांच्या मंदिरातील अंगारा बैलांच्या माथी लावला व मंदिरास पाच प्रदक्षिणा घातल्या की बैलास वर्षभर कोणताच आजार होत नाही अशी या भागातील शेतकऱ्यांची श्रद्वा आहे या श्रद्वेपोटी दरवर्षी पोळा संपला की परिसरातील शेतकरी आपली बैलजोडी घेऊन वस्मत तालुक्यातील वाईगोरखनाथ येथे जमा होतात

तर यात्रे दरम्यान पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांची तपासणी शिविर आयोजीत करण्यात आली होती मराठवाङ्यात प्रसिद्ध असलेल्या या महापोळ्यास ट्रॅक्टर युगातही शेतकऱ्यामध्ये अनन्य साधारण महत्व आहे हेच या गर्दीवरुन दिसून येतं रमेश कदम आकाशवाणी वार्ताहर हिंगोली नाशिक केंद्र सरकारचे डीफेन्स इनोवेशन हब नाशिकलाच होणार असून या बाबतची घोषणा एका महिन्यातच होईल असा निर्वाळा केंद्रीय सरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी दिला आहे नाशिक शहरातील लष्करी प्रशिक्षण केंद्र इतरत्र हलवण्यात येणार असल्याबाबतचं वृत्त समोर आल्यानंतर भामरे यांनी एका निवेदनाद्वारे हा निर्वाळा दिला आहे

दहशतवादाला आळा घालण्यासाठी युद्ध कौशल्य आत्मसात करणं आणि समन्वय निर्माण करण हा या संयुक्त लष्करी सरावाचा उद्देश आहे असं प्रतिपादन शर्मा यांनी यावेळी केलं

मनपा पुणे महापालिकेतील सात नगरसेवकांचे पद रद्द करण्याची शिफारस पुणे महापालिका आयुक्तांनी काल राज्य सरकारकडे केली जात पडताळणी पत्र वेळेत न दिल्यानं ही शिफारस करण्यात आली आहे या कारवाईत भाजपचे पाच आणि राष्ट्रवादी कॉप्रेसचे दोन सदस्य आहेत याबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूरमधील सदस्याचं पद रद्द केल्यानंतर इतर महापालिकांमधेही ही कारवाई सुरू करण्यात आली आहे

माडगूळकर आणि पू

देशपांडे यांचं जन्मशताब्दी वर्ष साजरं करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचण गरजेचं असून त्या अनुषंगानं वर्षभर विविध कार्यक्रमांचं सविस्तर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिले या विशेष कामासाठी तयार केलेल्या समितीची बैठक काल मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते निधन मराठवाङ्यातील जेष्ठ संगीततज्ञ पंडित शांतारामजी चिगरी यांचं काल निधन झालं

दृष्टिहीन असतानासुद्धा ते गायन तबलवादन व्हायोलिन बासरी मृदंग सतार यांसारखी वाद्ये वाजविण्यात पारंगत होते राज्य सरकारच्या सांस्कृतिक प्रस्करासह विविध प्रस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं

मराठवाड्यात हवामान मुख्यतः कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं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 तसंच ऍटएआयआर न्यूज पुणे या ट्विटर हँडलवर नमस्कार